दोन्ही सभाग़हात मंजूर

यशस्वीरित्या प्रक्षेपण

मानकामध्ये व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे महापौर नंदा जिचकार यांचं आवाहन

नागपूर जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या समितीच्या शिफारसींवरचा कार्यवाही अन्पालन अहवाल आज द्पारी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला त्यावर चर्चा करण्यासाठी अभ्यास व्हावा म्हणून सभागृह काही काळ तहकूब केलं होतं त्यानंतर सभागृह सुरू होताच म्ख्यमंत्र्यांनी विधेयक मांडलं ते एकमतानं मंजूर झालं धनगर समाज अहवालाबाबत मंत्रिमंडळ छाननी करीत आहे तो ही अहवाल लवकरात लवकर मांडण्याचा प्रयत्न करू असं फडणवीस यांनी द्पारी कार्यवाही अन्पालन अहवाल मांडल्यानंतर सांगितलं म्बईजवळ अरबी सम्द्रात छत्रपती शिवाजी स्मारकाकडे जाताना घडलेल्या द्र्घटनेप्रकरणी संबंधित बोटीच्या मालक चालक याना नोटिस बजावण्यात आली असून नौकानयन सल्लागार के खत्री म्ख्य बंदर अधिकारी कॅप्टन शर्मा आणि केंद्र सरकारचे अधिकारी सेनेथील क्मार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन पाळले आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केली आजचा दिवस ऐतिहासिक आहे मराठा समाजाला न्याय मिळाला आहे त्याच बरोबर ओ बी सीं च्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी भाजपा सरकारने घेतली आहे भाजपाने विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास मराठा समाजाला आरक्षण देऊ असे स्पष्ट आश्वासन दिले होते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्सार सर्व वैधानिक प्रक्रिया भाजपा सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण केली आहे देशात आरोग्य सेवेसाठी जी एस टी सारख्या सांघिक संरचनेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज आरोग्याशी संबंधित शिखर बैठकीत ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारं आरोग्य सेवेसाठी वेगवेगळा निधी खर्च करत असल्याचं ते म्हणाले आय्ष्मान भारत योजनेम्ळे आरोग्य सेवा उपलब्ध करण्याची व्यवस्था आणखी स्धारली असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं

अर्थसंकल्प तयार करण्याचं काम स्रु झालं असल्याचं अर्थ मंत्रालयानं सांगितलं अर्थसंकल्पासाठी पोलाद वीज ग़हनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या बैठका झाल्या असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे भारताच्या सर्वात दीर्घ अवकोशयात्रेत इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं हायसिसया अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण आज सकाळी यशस्वीरित्या केलं

आजच्या प्रक्षेपणासह भारतानं पी एस

माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांनी या यशाबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा मोठा विजय असल्याचं ट्विट राठोड यांनी केलं आहे

यात मध्यप्रदेश त्रिप्रा बिहार जम्म् कश्मीर मिझोराम सिक्कीम तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे

सिंह यांनी आज दिली सर्व राज्ये आणि राज्यातील वीजवापराचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते

सर्वांसाठी वीज उपलब्धता ही पूर्णवेळ वीजेच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल ठरेल असेही ते म्हणाले

तपास यंत्रणाच्या प्रम्खांची द्सरी राष्ट्रीय परिषद आजपासून नवी दिल्लीत स्रु होत आहे पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या या दोन दिवसीय परिषदेत तपासाचा दर्जा स्धारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर विविध कायदेशीर बाबी प्रक्रिया यावर चर्चा होणार आहे नवीन प्रकारच्या ग्न्ह्यांच्या या य्गात पोलीस तपास संस्थांची क्षमता निर्मिती करणं ही या परिषदेची संकल्पना आहे राज्य ग्न्हे शाखांचे प्रम्ख आर्थिक ग्न्हे शाखा विशेष कृती दलासारख्या राज्य पोलीस तपास संस्था यांच्यासह केंद्रीय अन्वेषण संस्था राष्ट्रीय तपास संस्था सक्तवस्ली संचालनालय या परिषदेत सहभागी होणार आहेत शेती क्षेत्रावर हवामान बदलाचा आणि किडीच्या प्रादूर्भावमुळे विपरीत परिणाम होऊन त्याम्ळे कृषी उत्पादनात घट होते ड्रोन आणि कृत्रीम ब्द्वीमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ही परिस्थिती बदलता आल्यास त्याचा फायदा शेतीच्या शाश्वत विकासासाठी होईल शिवाय शेतकऱ्याच्या जीवनमानात नक्कीच स्धारणा होईल असा विश्वास व्यक्त करतानाच फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्य्शन सेंटरच्या माध्यमातून या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्ंबई इथं केले सहयाद्री अतिथीगृह इथं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्य्शन सेंटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी म्ख्यमंत्री बोलत होते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे हे केंद्र म्ंबई स्रु केल्यामुळे त्याचा उपयोग करुन घेण्याचं राज्य सरकारनं ठरविले आहे ड्रोन आणि कृत्रीम ब्द्वीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा शेती आणि जलसिंचन क्षेत्रासाठी वापर करण्यात येईल या तंत्रज्ञानाच्या वापराम्ळे कार्यक्षमतेबरोबरच अचूक परिणाम साध्य करण्यास मदत होणार आहे

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अन्तर्गत येणा या फिल्डर आउटरीच ब्यूरोच्याय वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या विशेष जनजाग़ती कार्यक्रमात महापौर बोलत होत्या

वाघ बिबट्या अस्वल गवा रानड्क्कर लांडगा तरस कोल्हा मगर हत्ती आणि रानक्त्रे यांच्या हल्ल्याम्ळे मन्ष्यहानी झाल्यास तसेच पश्धनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आल्याची माहिती वन मंत्री स्धीर म्नगंटीवार यांनी देताना यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित झाल्याचे सांगितले

संपूर्ण देशात सध्या स्रू असलेल्या गोवर आणि रूबेला लसीकरण मोहिम अतीशय उत्साहात नागपूर जिल्ह्यातही स्रू असून सर्वत्र या लसीकरणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे

नागपूर महानगरपालिकेनं स्द्धा याबाबत सक्रीय सहभाग घेतला आहे नागप्र शहरातील कोणताही म्लगा किंवा म्लगी गोवर रूबेला लसीकरणापासून वंचीत राहणार नाही असं नियोजन करा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आवर्जून ही लस आपल्या पाल्याला देण्यासाठी प्ढाकार घ्यावा असं आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केलं आज नागपूर इथं माजी निवृत्त भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदल अधिकाऱ्यांचा पहिल्या एक दिवसीय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा मेळावा उत्तर महाराष्ट्र भारतीय लष्कराच्या ग्जरात उपविभागाच्या नागपूर शहरातील म्ख्यालयाच्या वतीनं आयोजीत करण्यात आला होता विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष अत्ल पांडे हे या रोजगार मेळाव्याला प्रम्ख पाहणे म्हणून उपस्थित होते

अत्ल पांडे यांनी त्यांच्या गेल्या चार दशकांच्या कारकीर्दीत असा मेळावा पाहिला नाही तसंच याम्ळं उद्योगजगतातील लोकं एकत्र आले असं यावेळी सांगितलं निवृत्त कॅप्टन चंद्रमोहन रणधीर एम आय डी सी चे अध्यक्ष वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियन जी

रेड्डी कमांडर शरद क्मार चैहान ब्रिगेडियन ब्रिजेश धीमन हे यावेळी उपस्थित होते